असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे

नाशिक शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी खाटांची संख्या वाढवून प्रसंगी खासगी रूग्णालयं सक्तीनं अधिग्रहीत करावी लागतील असं ते म्हणाले खासगी डॉक्टर उपचारासाठी शासनाला सहकार्य करीत नसतील तर त्यांना आपती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचे आदेश दिल्याचे शरद पवार यांनी सांगितलं

खासगी रूग्णालयातील डॉक्टरांना सेवा देणं सक्तीचं केल असून त्यांनी सात दिवस कोरोना संदर्भात सेवा देण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं

याबाबतचं पत्र गहमंत्रालयानं राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे स्वातंत्र्य दिन समारंभात गर्दी जमा न करणं स्रक्षित अंतराचं पालन करणं अनिवार्य असल्याचे निर्देश या पत्रात राज्य जिल्हा तसंच पंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर साजरा होणारा स्वातंत्र्य दिनाचा म्ख्य सोहळा यावर्षी साधेपणानं साजरा केला जाणार आहे फक्त प्रधानमंत्र्यांचं राष्ट्राला संबोधन मानवंदना ध्वजारोहण राष्ट्रगीत याच कार्यक्रमांचा या समारोहात समावेश असेल डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी स्वच्छता कामगार यांसारखे कोविड योदधे त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ या समारंभात निमंत्रित असतील देशाला स्वावलंबी बनवणारे विविध उपक्रम तसंच आत्मनिर्भर भारत योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन सरकारनं केलं आहे

मात्र अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या तणावाम्ळे जागतिक पातळीवर समभाग विक्रीचा जोर वाढल्यांन मुंबई सेअर बाजारातही चढ उतार झाले